मी दक्षिण कोरिया आणि कुवैतसाठी उड्डानं रद्द केली आहेत

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्कभूमीवर नागरी उड्डाण महासंचालनालयानं आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना तिकिचं रद्द करण्याचं शुल्क माफ करण्याबाबत तसंच शुल्काची फेररचना किंवा अन्य सवलत देण्याबाबत विचार करायला सांगितलं आहे

त्यांची साठेबाजी आणि काळाबाजार रोखावा तसंच त्यांचं उत्पादन आणि पुरवठा वाढावा या हेतूनं हा निर्णय घेतला आहे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं काल यासंदर्भातली अधिसूचना जारी केली मास्क हातमोजे आणि सत्ती झिझर पुरेशा प्रमाणात उपलब्ध असावेत तसंच त्यांच्या किंमती नियंत्रणात राहाव्यात यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्याचा निर्णयही केंद्र सरकारनं घेतला आहे महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनानं केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली

पुणे आणि पिपरी यिंचवड इथं इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा वगळता या कालावधीत पहिली ते नववीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय देखील सरकारनं घेतला आहे हा निर्णय काल मध्यरात्रीपासून लागू झाला

ही सहा पीठ केवळ तातडीची प्रकरणंच सुनावणीसाठी घेतील आणि संबंधित वकीलांशिवाय अन्य कुणाला ही न्यायालयात प्रवेश करता येणार नाही

कोरोना विषाणूपासून बचावासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं असं आवाहन आरोग्य आणि कु वि कल्याण मंत्रालय वारंवार करत आहे

हात धुतल्याशिवाय डोळे नाक आणि तोंड यांना स्पर्श करु नये सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये साबण लावून पाण्याने किंवा अल्कोहोलयुक्त सर्विद्यांझरने हात वारंवार स्वच्छ करावे शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड रुमाल किंवा विधियू पेपरनं झाकावे

ते काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते हरित महामार्गांचा हा प्रकल्प हिमाचल प्रदेश राज्यस्थान उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमधल्या महामार्गांची पुनर्बांधणी आणि अद्ययावतीकरणाशी जोडलेला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

भारत आणि दक्षिण आफ्रीके दरम्यानचे उरलेले दोन्ही एक दिवसीय क्रिकेधासामने रद्द करण्यात आले आहेत हे सामने लखनौ आणि कोलकत्ता इथं होणार होते धरमशाला इथला पहिला सामना पावसामुळं रद्द झाला होता